या बैंकांच्या कर्मचाऱ्यांचं हित जपलं जाईल तसंच एकीकृत संस्थेला भांडवली आधार दिला जाईल आणि विलिनीकरणानंतर देखील या तिन्ही बँका स्वतंत्रपणे काम करणं चालू ठेवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं या बँकांची संचालक मंडळ लवकरच एकीककरणाच्या प्रस्तावाला मंजूरी देतील असं जेटली म्हणाले वॉर्डस कास्ट शेअर रुपयाची घसरण आणि व्यापार युद्ध यांचा पगडा गुंतवणूकदारांवर कायमच राहिल्यानं काल शेअर बाजारात मोठी घसरण झाली सरकारनं शुक्रवारी लागू केलेल्या उपायांचाही प्रभाव दिसला नाही अधिक वृत्तांत मनोज क्षीरसागर यांच्याकडून

तर भारतातील कृषी आणि वैद्यकीय उपकरणांसह उत्पादनांच्या निर्मितीमध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी अमेरिकेची मागणी आहे

प्रश्न विचारण हि शिकण्याची निरंतर प्रक्रिया असून मुलांनी प्रश्न विचारताना कचरू नये तसच अभ्यासाबरोबर खेळ आणि एखादं कौशल्य शिकण आवश्यक आहे असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला

कालच्याच दिवशी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त झालं त्या बरोबरच मराठवाङ्यालाही स्वातंत्र्य मिळालं या निमित्तानं काल मराठवाङ्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल होतं ऐकुया त्याबाबतचा अधिक वृत्तांत माधवी कुलकर्णी यांच्याकडून गेल्या चार वर्षात राज्य शासनानं मराठवाङ्यासाठी अनेक शेती पूरक उपक्रम राबवले असून मराठवाङ्याला दुष्काळमुक्त करून समुद्धीकडे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औरगाबाद इथ दिली हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं

औरंगाबाद आणि जालना शहरांत मोठी गुंतवणूक होणार असून ही शहरं मराठवाङ्यातल्या उद्योगाचं केंद्र ठरतील अस विश्वास त्यांनी व्यक्त केला ते म्हणाले मला विक्वास आहे की या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याला मागासलेपणा पासून मुक्ती देणं हे आता आपण काम आहे आपल्या मागच्या पिढीनं मराठवाड्याला स्वातंत्र्य दिलं आता आपल्याला मराठवाड्याला समुद्दी द्यायची आहे विकास द्यायचा आहे आणि त्याचाच प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही करतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो

विद्यासागर राव यांनी जालन्यामध्ये आयोजित कार्यक्रमात हुतात्म्यांना श्रद्वांजली वाहिली

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी देशभरातल्या चाचणी सराव केंद्राचं उद्घाटन दिल्ली मधून गुगल हँगआऊटब्वारे केलं

या केंद्राचा लाभ केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयांनाही होणार आहे ही केंद्र प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुरू राहतील

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते नवी दिल्लीत हे पुरस्कार वितरीत करण्यात आले

या कार्यकर्त्यांच्या अटकेसाठी मुद्दाम प्रावा तयार करण्यात आल्याचं आढळलं तर विशेष तपास पथकाव्वारे त्याचा तपास करण्याचे आदेश दिले जातील असंही न्यायालयानं काल सांगिंतलं

शरद कळसकर याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं

रुवच्छता सध्या सुरु असलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयांत स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना सरकारनं आपल्या सर्व विभागांना दिल्या आहेत या पंधरवड्यात सर्व कर्मचाऱ्यांनी सहा तास श्रमदान करावं असं कार्मिक मंत्रालयानं सर्व विभागांच्या सचिवांना पाठवलेल्या निर्देशात सांगितलं आहे कार्यालय परिसरासोबतच निवासी वसाहती गटारं सार्वजनिक स्वच्छतागृहं इथली स्वच्छता तसंच कचरा संकलन उपक्रम या कर्मचाऱ्यांनी राबवायचे आहेत यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात घोडखिडी इथं स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या अनुषगानं काल श्रमदान स्वच्छतेसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छता ही लोकचळवळ व्हायला हवी असं प्रतिपादन संपर्क मंत्री मदन येरावार यांनी यावेळी केलं तत्पूर्वी गावातून स्वच्छता रस्ती काढण्यात आली तसंच सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली नवी मंबई स्वच्छता हीच सेवा या उपक्रमा अंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील घणसोली वाशी तुर्भे दिघा इथं काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वच्छता आणि कचरा वर्गीकरण या विषयावर जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रक्तींही काढली

विसर्जन घरोघरी उत्साह आणि चैतन्याचं वातावरण घेऊन आलेल्या गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला पाच दिवसांच्या घरगृती गणपतींचंही काल विसर्जन करण्यात आलं गेल्या काही वर्षांपासून निर्माल्य आणि मूर्तीचं दान करण ही लोक चळवळ बनली आहे कोल्हापुरात पंचगंगा नदीकाठी भाविकांनी शेकडो मूर्ती दान केल्या तर मोठ्या प्रमाणावर निर्माल्यही जमा झालं

या घटनेतील आरोपीला कडक शासन व्हावं अशी मागणी मोर्चेक यांनी केली आहे

अन्यत्र हवामान कोरड राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं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 तसंच ऍट आयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार